इतमामात अंत्यसंस्कार केरळमधल्या पूरपरिस्थितीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान श्री

केरळला भेट देणार

यांची निवडस्रची तयार करण्यासाठी अर्ज मागविण्यात आले आहेत

करणाऱ्यांवर कारवाई करण्यात येणार माजी पंतप्रधान भाजपाचे संस्थापक अध्यक्ष आणि लोकप्रिय नेते भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांच्या पार्थिव देहावर आज संध्याकाळी दिल्लीच्या स्मृती स्थळ इथं शासकिय इतमामात अंत्य संस्कार करण्यात आले

तिन्ही दलाच्या प्रमुखांनी वाजपेर्यींना मानवंदना दिली यावेळी राष्ट्रपती श्री रामनाथ कोविंद उपराष्ट्रपती श्री

वेंकय्या नायडू पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी भाजपा अध्यक्ष श्री अमित शाह संरक्षण मंत्री श्रीमती निर्मला सितारामन गृहमंत्री राजनाथ सिंग भाजपचे ज्येष्ठ नेते श्री लालकृष्ण अडवाणी मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस शिवसेना पक्षप्रमुख श्री उद्धव ठाकरे माजी पंतप्रधान श्री मनमोहन सिंग काँग्रेस अध्यक्ष श्री राहुल गांधी भूतानचे राजे जिग्मे वांगचूक यांच्यासह पाकिस्तान श्रीलंका नेपाळ अफगाणिस्तान इत्यादी देशांचे प्रतिनिधी उपस्थित होते अमेरिका रशिया आणि जपान या देशांच्या वतीनंही अटल बिहारी वाजपेयी यांच्या निधनाबद्दल शोक संवेदना व्यक्त करण्यात आल्या तत्पूर्वी दिल्लीच्या भाजपा कार्यालयात वाजपेर्यीचे पार्थिव शरीर अंतिम दर्शनासाठी ठेवण्यात आलं होतं आणि तिथुनच दुपारी एक वाजल्यानंतर अंत्य यात्रेला सुरूवात झाली

मोदी आणि श्री अमित शाह यांच्या समवेत विविध राज्यांचे मुख्यमंत्री तसंच केंद्रीय मंत्री या यात्रेत सहभागी झाले यावेळी रस्त्याच्या दोव्ही बाजूनं अंतिम दर्शन घेणाऱ्या नागरिकांची मोठी गर्दी झाली लाखो लोकांनी यावेळी आपल्या लाडक्या नेत्याला शेवटचा निरोप दिला

तत्पूर्वी भाजपा कार्यालयात सर्वच पक्षाचे तसंच सर्वच क्षेत्रातील महत्वपूर्ण व्यक्ती वाजपेर्यींचं अंतिम दर्शन घेण्यासाठी पोहोचले होते त्या आधी काल रात्री अटलर्जींच्या निवासस्थानी देखील त्यांच्या पार्थिवाचं अंतिम दर्शन घेण्यासाठी येणाऱ्यांची रिघ लागली होती

वाजपेयी यांना दिल्लीतील एम्स रूग्णालयात जीवनरक्षक प्रणालीवर ठेवण्यात आलं होतं एक उत्कृष्ट वक्ता उत्कृष्ट संसदपटू राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर आपल्या नेतृत्वाचा ठसा उमटवणारे आणि प्रतिभावान कवी असं बहुआयामी व्यक्तिमत्व काळाच्या आड गेलं

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पूर्णवेळ प्रचारक असलेले अटलबिहारी वाजपेयी भारतीय जनसंघाचे संस्थापक सदस्य होते

आणिबाणी दरम्यान त्ररूंगवास भोगल्यानंतर झालेल्या निवडणूकीत मोरारजी देसाई यांच्या मंत्रिमंडळात वाजपेयी यांनी परराष्ट्र मंत्रिपदाची जबाबदारी समर्थपणे सांभाळली होती

देशाच्या स्वःसंरक्षणासाठी आणि शांततापूर्ण उपयोगासाठी अण्वस्त्रक्षमतेचं त्यांनी समर्थन केलं होतं पाकिस्तान सोबत शांतता चर्चेसाठी त्यांनी कायम प्रढाकार घेतला आणि लाहोर दिल्ली दरम्यान बस सेवा सुरू करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला होता आणि स्वतः पहिल्या बस मधून पाकिस्तान मध्ये चर्चेसाठी ते गेले होते कारगिल युद्धा दरम्यान वाजपेयींच्या कणखर मुत्सद्देगिरीची चुणूक सर्वांनाच दिसून आली होती

याशिवाय पद्मविभूषण डी

लोकमान्य टिळक प्रस्कार उत्कृष्ट संसदपटूचा पंडित गोविंद वल्लभपंत प्ररस्कार आदी अनेक प्रस्कार देण्यात आले होते कवी हृदयाच्या आणि साहित्यिक बाणा असलेल्या वाजपेयी यांनी राष्ट्रधर्म पांचजन्य स्वदेश आणि वीर अर्ज्ञन या दैनिकांचं संपादक म्हणूनही काम पाहिलं त्यांच्या मेरी संसदीय यात्रा शक्ती से शांती जनसंघ और मुसलमान संसद में तीन दशक अशी अनेक प्रस्तकं त्याचप्रमाणं मेरी इक्यावन कविताये कैदी कविराज की कुंडलिया आदी कवितासंग्रह प्रसिद्ध झाले आहेत केरळमधल्या प्रपरिस्थितीच्या पार्श्वभ्रमीवर मंत्रीमंडळ सचिवांच्या अध्यक्षतेखालील उच्चस्तरीय समितीनं काल आढावा घेतला आणि केरळला अधिकाधिक मदत कशी करता येईल यावर विचारविनिमय केला केरळवर ओढवलेल्या या संकटातून राज्याला बाहेर काढण्यासाठी थेट तात्काळ आणि सातत्यपूर्ण मदत पोहचवण्याकरता मंत्रीमंडळ सचिव तत्पर असल्याचं सूत्रांनी सांगितलं समितीची आज पुव्हा बैठक होणार आहे मुसळधार पाऊस आणि भूस्खलन यामुळं केरळमध्ये परिस्थिती बिकट झाली आहे

राज्यात उद्यापर्यंत तुफानी वाऱ्यासह अतिवृष्टी होण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे दरम्यान पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी उद्या केरळला भेट देणार असून तिथल्या पूरग्रस्त भागाची हवाई पाहणी करणार आहेत माजी प्रधानमंत्री अटल बिहारी वाजपेयी हे लोकशाहीचे आदर्श होते ते केवळ भारतीय नव्हे तर वैश्विक नेते होते अशा शब्दात महाराष्ट्राचे राज्यपाल श्री चेन्नामनेनी विद्यासागर राव यांनी अटलर्जींना श्रद्धांजली अर्पण केली आज सकाळी त्यांच्या निवासस्थानी राज्यपालांनी अंत्यदर्शन घेऊन श्रद्धांजली अर्पण केली त्यानंतर प्रतिक्रिया देताना राज्यपाल म्हणाले अटल बिहारी वाजपेयी पंतप्रधान असताना त्यांच्या मंत्रिमंडळात काम करण्याची संधी मिळाली मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांनी वाजपेयी हे एखादा व्यक्तीचं नाव नसून त्यांची व्याप्ती महासागराप्रमाणे आहे त्यांच्या नावाप्रमाणे अटल आणि अचल असल्याचं त्यांनी आपल्या शोक संदेशात म्हटलं असून वाजपेयी यांना बघून राष्ट्रभक्ती या शब्दाचा अर्थ कळून येतो या शब्दात त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या दरम्यान विरोधी पक्षनेते श्री धनंजय म्रंडे श्री अजित पवार यांनी देखील वाजपेयी यांच्या निधनाबद्दल तीव्र शोक व्यक्त केला नागपूरच्या महापौर श्रीमती नंदा जिचकार यांनी नागपूर शहरवासी तसंच महानगरपालिकेच्या वतीनं श्रध्देय वाजपेयी यांना विनम्र श्रध्दांजली अर्पण केली जम्मू कश्मीर इथल्या पूंछ जिल्ह्यात नियंत्रण रेषेजवळ पाकिस्तानी सैन्यानं काल उखळी तोफांचा जोरदार मारा केला काल रात्री दहा वाजेच्या स्रमारास हा प्रकार घडला गुलपूर क्षेत्रातल्या नागरी भागावर आणि भारतीय चौक्यांवर पाकिस्ताननं उखळी तोफांचा मारा कठुन य्रद्धबंदीचं उल्लंघन केलं भारतीय सैन्यानं या हल्ल्याला चोख प्रत्युत्तर दिलं सुदैवानं यात कोणत्याही जीवित हानीचं वृत्त नाही माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालयामार्फत लोककला तसंच पथनाट्य यांची निवडसूची तयार करण्यासाठी अर्ज मागविण्यात आले आहेत

सरकारच्या लोककल्याणकारी योजनांची माहिती सर्वसामान्य लोकांपर्यत पोहोचविण्यासाठी लोककला आणि पथनाट्य निवडसूची तयार करण्याचं काम सुरू आहे इच्छुक संस्थांनी संबंधित जिल्हा माहिती कार्यालयाशी संपर्क साधून अर्जाचा नम्रुना निःशुल्क प्राप्त करून घ्यावा

महाराष्ट्र आग प्रतिबंधक आणि जीव संरक्षक उपाययोजना कायद्याचं पालन न करणाऱ्या इमारतींवर कारवाई करून अशा इमारतींमधील पाणीपुरवठा आणि विद्युत प्रवठा खंडित करा असे निर्देश मनपा आयुक्त श्री वीरेंद्र सिंह यांनी नागपूर इथं दिले

सी डब्ल्यू आणि महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण महामंडळ एस एन डी एल च्या अधिकाऱ्यांना दिले

स्रुनील गुप्ता यांनी काल पत्रपरिषदेत दिली या कार्यक्रमाचं उद्घाटन नागपूरच्या महापौर श्रीमती नंदा जिचकार यांच्या हस्ते येत्या रविवारी सकाळी साडेअकरा वाजता होणार असून मुंबई उच्च व्यायालयाच्या माजी व्यायमूर्ती श्रीमती वासंती नाईक तसंच नागपूर स्थित इंदिरा गांधी मेडिकल सायन्सचे अधिष्ठाता डॉ अजय केओलिया आमदार डॉ मिलिंद माने दैनिक भास्करचे समूह संपादक श्री प्रकाश दुबे दैनिक लोकमतचे संपादकीय सल्लागार श्री

बोधनकर या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत विद्यार्थ्यांनी सकारत्मक विचार गती आणि योग्य दिशेच्या माध्यमातून आपलं ध्येय गाठण्याचं प्रयत्न केले पाहिजे असं प्रतिपादन जवाहर नवोदय विद्यालयाचे प्राचार्य डॉ

ते भारत सरकारच्या फिल्ड आउटरिच ब्यूरो अमरावती आणि जवाहर नवोदय विद्यालय यांच्या सहकार्यानं राजीव गांधी सभाग्रहामध्ये स्वातंत्र्य दिनाचं औचित्य साधून आयोजित विशेष प्रचार कार्यक्रमप्रसंगी अध्यक्ष स्थानावरून बोलत होते बुलडाणा जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून जिल्ह्याच्या सर्वांगिण विकासासाठी निधी उपलब्ध करून देण्यात येतो या निधीमधून विविध पायाभूत सोयी सुविधांची कामं घेण्यात येतात

मदन येरावार यांनी आज दिल्या जिल्हा नियोजन समितीच्या आढावा बैठकीचं जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन समिती सभागृहात करण्यात आलं त्यावेळी आढावा घेताना पालकमंत्री बोलत होते